पंतप्रधान लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला संकट मोठं आहे परंतु सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करून धीराने या संकटाला हरवायचं आहे देशातल्या स्वयंसेवी संस्था युवा पिढी इतकंच नाही तर लहान मुलांनाही कोरोना नियमांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करत टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असेल असं पंतप्रधानांनी काल स्पष्ट केलं देशातल्या वाढत्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल देशावासियांशी संवाद साधला राज्यांनीही टाळेबंदीचा अगदी शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा आणि श्रमिक मजूरांमध्ये विश्वास निर्माण करावा असं ते म्हणाले देशातल्या युवकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना नियमांबाबत जनजागृती करावी तसंच घरातून कोणीही मोठी व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही याकडे बालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं कोरोनाच्या या संकटामुळे जनतेनं जो त्रास भोगला त्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे ज्यांनी आपले जीवाभावाचे लोक या जागतिक साथीमध्ये गमावले त्यांच्या दूःखात आपण सहभागी आहोत असं पंतप्रधान म्हणाले कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपल्या जीवांची पर्वा न करता काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले कोरोना संकटाशी लढत असताना केल्या जात असलेल्या विविध पातळ्यांवरील कामांची माहिती पंतप्रधानांनी दिली

लस बैठक देशातील लस उत्पादकांना सरकारकडून उत्पादन आणि वाहतुकीबाबत शक्य ते सर्व सहाय्य केलं जाईलच पण त्याचबरोबर लस मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि शास्त्रशुद्ध केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशातील लस उत्पादकांशी मोदी यांनी काल द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला सध्या चाचणी प्रक्रीयेमध्ये असलेल्या लसींना त्यांची शास्त्रशुद्धता आणि उपयुक्तता तपासून लवकरात लवकर मंजुरी देण्याच्या दृष्टीनं सरकारकडून पावलं उचलली जातील असं मोदी म्हणाले लस निर्मितीच्या यशाबद्दल आणि या काळातही जपलेल्या व्यावसायीकतेबद्दल त्यांनी देशातील लस उत्पादकांची प्रशंसा केली आणि आभारही मानले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

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते मुख्यमंत्री उद्घव ठाकरे लवकरच याबाबत घोषणा करतील असं टोपे म्हणाले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

ज्या विद्यार्थ्यांना अकरावीत मार्क पाहिजे असतील काहींना जास्त मार्कांसंदर्भात अपेक्षा असेल अशा विद्यार्ध्यांसदर्भात सुद्धा परिक्षा घ्यायची किंवा कशा प्रकारे पुढे जायचे आहे यांदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही भविष्यात सांगू नेट स्थगित देशातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढच्या महिन्यात होणारी विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट स्थगित करण्यात आली आहे

यासंदर्भात मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करून अंमलबजावणीबाबत तसंच परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सर्वंकष विचार विनिमय करून उपाययोजना सुचवेल असा निर्णय घेण्यात आला

महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत अवजड आणि प्रवासी शासकीय वाहनांची देखभाल आणि दूरुस्ती करण्यात येईल

मार्गदर्शक सचना श्रीरामनवमी उत्सव महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सवाच्या अनुषंगानं राज्याच्या गृह विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत कोरोनाचा वाढता प्रार्द्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळ बंद असल्याने भाविकांना मंदिरात पूजा अर्चा आणि दर्शनासाठी जाता येणार नाही मंदिरात भजन किर्तन किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करता येणार नाही मंदिर व्यवस्थापनानं शक्य असल्यास ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी प्रभात फेरी मिरवणुका काढू नयेत असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे

यात्रा पार्श्वभूमीवर सोलापूर तसंच इतर भागातील रस्त्यांची नाकाबंदी करण्यात येणार आहे राज्यपाल प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देशातली विविध ठिकाण तसंच रामायण संस्कृती जतन करत असेलेले विविध देश पर्यटनाच्या दृष्टीने जोडून रामायण सर्कीट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि युवा पिढीला नवी प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलं वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉक्टर अनंत दुबे यांनी लिहिलेल्या राम रामायण तीर्थाटन के आयाम या हिंदी पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते दूरदृष्य पद्धतीने झालं त्यावेळी ते बोलत होते भारतात देशाटन आणि तीर्थाटनाची परंपरा फार जुनी आहे या पुस्तकाच्या माध्यमातून रामायण पर्यटनाला चालना मिळेल असं ते म्हणाले प्रभू रामाप्रमाणे त्याग समर्पण आणि भक्ती हे आदर्श जीवनात अंगीकारल्यास महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रामराज्य साकार करता येईल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं ऑनलाईन आंबा महोत्सव दरवर्षी होणारा पृण्यातला आंबा महोत्सव यंदा कोरोना निर्बंधामुळे होणार नाही मात्र महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळानं ऑनलाईन आंबा महोत्सव सुरु केला आहे या माध्यमातून राज्यभरातील ग्राहकांना उत्तम दर्जाचा आंबा घरपोहोच मिळणार आहे ऐकुया याविषयीचा अधिक वृत्तांत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी करत उत्पादकांना चांगला मोबदला आणि ग्राहकांना रास्त दरात आंबा उपलब्ध व्हावा यासाठी पणन मंडळ आता ऑनलाईन आंबा महोत्सव भरवत आहे

सिंधुद्ग देवगड रत्नागिरी या बरोबरच ग्राहकांना मराठवाड्यातील केशरचाही आस्वाद घेता येणार आहे गेल्यावर्षीही पणन मंडळानं उत्पादकांसाठी ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता

हंगाम जोपर्यत राहील तोपर्यंत ऑनलाईन महोत्सव सुरु राहणार असल्याची माहीती पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

बनावट आंबा देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक आणि अन्य राज्यातील आंब्याची विक्री होत असल्याचं आढळून आल्यानंतर राज्य कृषी पणन मंडळ सतर्क झालं आहे ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी पणन मंडळानं अधिकाऱ्यांची पथकं नियुक्त केली असून पुण्याच्या मार्केट यार्डातील फळ बाजारात या पथकानं चौकशी सुरु केली आहे सर्व फळांची वस्तूस्थितीदर्शक माहिती देऊन मगच त्याची विक्री करणं बंधनकारक आहे या नियमाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असं मंडळाचे संचालक सतीश सोनी यांनी स्पष्ट केलं आहे

मात्र कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे त्यामुळे कांदा बटाट्याची आवक सुरळित सुरू असूनही मालाला उठाव नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे केवळ अधिकृत खरेदीदारच बाजारात खरेदी करू शकतात तसंच सध्याच्या निर्बंधांमुळे हॉटेल खानावळीला लागणाऱ्या दुय्यम कांद्यालाही उठाव मिळत नाही अशीच परिस्थिती राहीली तर कांद्याचे दर गडगडण्याची भीती व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे

त्यांना कोरोना संसर्ग झाला होता

नाना करते प्यार हे त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं शेवटचं नाटक ठरलं हवामान कोकण वगळता राज्याच्या अन्य भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे विदर्भात सर्वत्र पारा चाळीस अंशांच्या वर होता

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे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 नमस्कार